आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केलं गूजरात दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवाडिया इथं स्टॅच्यू ऑफ यूनिटी वर जाऊन सरदार पटेल यांना अभिवादन केलं लोहपुरुष वल्लभभाई पटेल हे देशाच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शिल्पकार होते असं प्रधानमंत्र्यानी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही सरदार पटेल यांना अभिवादन केलं देशाची एकता अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा पुनर्निर्धार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांनी असीम त्याग केला असं ते म्हणाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं देशाच्या एकता अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या सर्वकालीन महान नेतूत्वाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना अभिवादन केलं सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती इंदिरा गांधी यांची प्ण्यतिथी आणि महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमांना प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजराथ मधल्या केवाडीआ इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते विश्वाच्या प्रगती आणि शांती साठी सा या जगाची एकजूट आवश्यक असल्याचंही मोदी म्हणाले भारतानं दहशतवादविरोधी लढ्यात अनेक निष्पाप जीव गमावले असून पुलवामा सारख्या घटनेचं राजकारण न करता देश हितालाच प्राधान्य द्यायला हवं असंही ते म्हणाले त्याआधी मोदी यांनी सरदार पटेल यांच्या स्मृतींना अभिवादन केलं त्यावेळी झालेल्या संचलनात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेत झेपावत सहभाग घेतला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वृत्तविशेष कार्यक्रमात सरदार पटेल एकतेचे शिल्पकार या त्यांचं जीवन आणि कार्य उलगडणाऱ्या वृत्त सेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाचं आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं केलेलं मराठी रूपांतर प्रसारित केलं जाणार आहे सरदार पटेल यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार आपण या कार्यक्रमात त्यांच्या आवाजात ऐकू शकाल आज संध्याकाळी सव्वा सात वाजता म्हणजे हे बातमीपत्र संपल्यानंतर हा कार्यक्रम प्रसारित होईल केंद्रातल्या मोदी सरकारनं लादलेल्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावले जाणार असल्यानं काँप्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा असल्याचं काँप्रेसचे राज्य प्रभारी एच

पाटील यांनी म्हटलं आहे ते आज वर्ध्यात सेवाग्राम इथं काँग्रेसनं आयोजित केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमात बोलत होते शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा हा संघर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी संबंधित कायद्यांच्या विरोधात काँप्रेसनं आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन केलं त्याची सुरुवात सेवाग्राममधून झाली महात्माजींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्याच मार्गानं आम्ही जात असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरीविरोधी तसंच नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूनं असल्यानं आम्ही त्याचा विरोध करत आहोत हा सत्याग्रह शेतकरी कामगार बहुजन आणि गरिबांसाठी असल्याचं थोरात यावेळी म्हणाले राज्यात जिल्हा कॉंग्रेस समित्यांनी आजचा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळला तसंच सत्याग्रह आंदोलन केल सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातली थांबवलेली भर्ती राज्य शासनानं लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे

सरकारनं लवकर निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलकच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे मराठा समाजाला अन्य समाजातलं आरक्षण द्यायचा कोणताही प्रस्ताव नसून विनाकारण समाजात गैरसमज पसरवू नये असं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून न्यायालयात सुद्धा याबाबत याचिका दाखल असल्याचं पाटील यांनी सांगितलं न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या समाजातल्या तळाच्या नागरिकाला न्याय मिळण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्धतेतली असमानता दूर व्हायला हवी आणि त्यासाठी देशात तातडीनं न्याय कौशल सारखी अनेक ई स्रोत केंद्र उभारायला हवीत असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे नागपूरमधल्या न्यायालयीन अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात उभारलेल्या न्याय कौशल ई स्रोत केंद्राचं न्यायमूर्ती बोबडे यांनी आज उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते पृण्यातलं व्हर्युअल न्यायालय बंद केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली या प्रकरणात राज्याच्या महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी लक्ष घालावं असं मतही त्यांनी व्यक्तकेल अजरामर महाकाव्य रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे आज देशात दिसत असलेली सांस्कृतिक एकता निर्माण करण्याचं काम कित्येक वर्षापूर्वी ऋषी वाल्मिकींनी केलं होतं त्यांनी रचलेल्या रामायणामुळे आजही देश एका सूत्रात बांधलेला आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हयात पुरंदर तालुक्यातल्या वाल्हे गावात राज्य आदिवासी कोळी समाजानं छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता सकाळी अभिषेक सोहळा झाल्यानतंर वाल्मिकी ऋषी यांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर करुन देशभरात हा एक मोठा सोहळा व्हावा तसंच समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी माजी आमदार अनंत तरे यांनी यावेळी केली केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं ओसरतोय

मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या तर कोरोनाचा संसर्ग कमी व्हायला मदत होते म्हणून भंडारा जिल्ह्यात लाखांदुर तालुक्यातल्या पिंपळगावच्या गावकऱ्यांनी गावात कोरोना चाचणी शिबिर घेतलं

दरम्यान गावक यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल त्यांचं कौतुक होत आहे

जनजागृतीसाठी काही ठिकाणी नागरिकांना सामुहिक शपथ देण्याचा अभिनव कार्यक्रम देखील केला जात आहे बंजारा समाजाचे धार्मिक गुरू आणि वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉ रामराव महाराज यांचं काल मध्यरात्री मुंबईत खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थीव देहावर उद्या पोहरादेवी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे रामरावजी महाराज यांनी समाजाची केलेली सेवा आणि त्यांच आध्यात्मिक ज्ञान कधाही विसरता येणार नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे तर डॉ रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचं मोठं कार्य केलं त्यांच्या निधनानं संपूर्ण समाजाचं मोठं नुकसान झालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे

रामराव महाराज यांनी आपल्या प्रवचनातून रुढीवादी अशिक्षित बंजारा समाजामध्ये शिक्षणाप्रती जागृती निर्माण केली समाजाला नवी दिशा दिली त्यांच्या निधनानं एक महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले अशी शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे